मुख्यमंत्र्यांनी आज जनतेला थेट संबोधित करून अनावश्यक गर्दी टाळत वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याचं आवाहन केलं या आजाराचा प्रादर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या परिस्थितीत राज्य सरकारला पूर्ण सहकार्याचं आश्वासनं दिलं असून केंद्रीय यंत्रणा सर्व सहकार्य पुरवत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या संसर्गाला प्रतिबंध करण्यास राज्य सरकार तसंच वैद्यकीय यंत्रणा सक्षम आहे राज्यात कोणत्याही वस्तूंचा तुटवडा नसल्याचं ठाकरे यांनी सांगितलं दरम्यान कोरोना प्रादर्भावामुळे सिंगाप्रमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याबाबत राज्यसरकारनं आश्वस्त केलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे सिंगापूरमध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांपैकी पन्नास विद्यार्थी महाराष्ट्रातले असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली या सर्वांना परत आणण्यासाठी तातडीनं पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं अमेरिकेतील विविध विद्यापिठात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थांच्या समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेतील भारतीय द्रतावासानं अमेरिकन सरकारला विनंती केली आहे या विद्यार्थांना भारतात परत आणण्यासाठी अमेरिका सरकारनं या विद्यार्थांना आवश्यक सेवा प्रवाव्यात अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे

हे सर्वजण विविध राज्यांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर काम करणार आहेत या अधिकाऱ्यांची एक बैठक आज होणार आहे

कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव त्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय आणि त्यावर सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत ते संवाद साधणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नंद्रबार जिल्हात करोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक उपाययोजना करावी आणि राज्य आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत गरज पडल्यास विलगिकरण कक्षासाठी आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगुहाचा वापर करण्याचा विचार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं

जानेवारी पासून आत्तापर्यंत शहरात सहा रूग्ण आढळले तर मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चार रूग्ण आढळले आहेत नाशिक शहरात कोरोनाबाबत विशेष दक्षता घेतली जात असून अद्याप एकही रूग्ण कोरोनाग्रस्त आढळलेला नाही

गुन्हा झाला तेव्हा आपण किशोरवयीन असल्याचा दावा त्यानं या याचिकेत केला होता या चौघा दोषींच्या सर्व दयायाचिका फेटाळल्या गेल्या असून माफीचे सर्व पर्यायही नाकारण्यात आले आहेत या चौघांच्या फाशीसंदर्भात यापूर्वी तीन वेळा जारी झालेले डेथवॉरंट रद्द झाले होते मात्र गेल्या पाच मार्च रोजी जारी झालेल्या डेथ वॉरंटन्सार या चौघांना उद्या पहाटे साडे पाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी दिलं जाणार आहे

ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली अशा मोबाइल कंपन्यांकडून कॉलड्रॉप बद्दल अडीच कोटी दंड वसूल केल्याचं धोत्रे यांनी सांगितलं मात्र संजय राऊत यांनी या उत्तरानं समाधान न झाल्याचं सांगत ज्या कंपन्या ही समस्या दूर करत नाहीत त्यांच्यावर प्रतिबंध का लावला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला